ऑक्सिजनच्या टाकीत द्रवरूप ऑक्सिजन भरताना नोझल तुटल्याने ही वायू गळती झाली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनीही या दुर्घटनेबाबत उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कोरोना संकटामुळे आपण आधीच द्ष्टचक्रात सापडलो असताना आता ही दुर्घटना म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रावर आघात आहे नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे अशा शब्दांत ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

चौकशी समिती नाशिक या दूर्घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त केली आहे अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल नाशिकमध्ये केली रुग्णालयात घडलेल्या दूर्घटनेनंतर त्यांनी पाहणी केली आणि अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चेनंतर त्यांनी ही घोषणा केली यामध्ये आरोग्य उपसंचालक डॉ

गांडाळ जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ प्रमोद गुंजाळ अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानदेव नाठे महापालिकेचे अधिक्षक अभियंता संदीप नलावडे तसंच ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत संपूर्ण राज्यात स्वयंसेवक म्हणून सेवा देणारे हर्षल पाटील यांचा या समितीमध्ये समावेश असून ही समिती संपूर्ण घटनेचा तपास करणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं

पेण थळ वर्धा तसंच औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले खापरखेडा पारस परळी अशा सहा ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत असून या सहा ठिकाणी प्रत्येकी पाचशे खाटांचं रुग्णालय तयार करून रुग्णांना ऑक्सिजन देण्याचं नियोजन आहे त्याची निर्मिती झाल्यावर राज्यात सुमारे तीन हजार खाटांची भर पडणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं कडक निर्बंध राज्यात कोरोनाची साखली तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध आणखी कडक केले गर्दीला आटोक्यात ठेवण्यासाठी अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी वगळता प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत

जीवनावश्यक वस्तू फळे भाजीपाला आदीची दुकानं सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरु राहतील तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महानगरपालिकांची परिवहन सेवा रिक्षा या सारख्या सेवाही सुरु असतील मुंबईतील रेल्वे सेवासुद्धा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि तत्काळ उपचाराची गरज असलेल्या रुग्णांसाठीच सुरु राहील खासगी वाहनं पन्नास टक्के क्षमतेनं चालवता येतील मात्र केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच वाहनांचा वापर करता येईल एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना केवळ नातेवाईकांचं आजारपण किंवा अंत्यसंस्कार याकारणांसाठीच दुसऱ्या शहरात जाता येईल या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल तर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्यांना चौदा दिवसांसाठी गृह विलगीकरणात रहावं लागेल कोरोना साथ नियंत्रण व्यवस्थापनाशी संबंधित कार्यालयं वगळता अन्य सरकारी कार्यालयांमध्ये केवळ पंधरा टक्केच उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे तर अत्यावश्यक सेवेच्या कार्यालयात पन्नास टक्के उपस्थिती ठेवता येईल लग्न समारंभाला केवळ पंचवीस जण उपस्थित राहू शकतील आणि दोन तासांसाठीच ही परवानगी राहील

महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक छत्तीसगड आणि केरळ या राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे त्या अनुषंगानं आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारं एकत्रितपणे काम करत आहेत असं भूषण म्हणाले

कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासूनची ही देशातली उच्चांकी दैनदिन रुग्ण वाढ आहे

एका दिवसातील मृत्यूंची ही सर्वाधिक संख्या आहे

बंधितांची सर्वाधिक दैनंदिन वाढ मुंबई आणि पुण्यात आहे कालच्या दिवसांत बरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा नवीन कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे

ऐकूया याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

तुणधान्यं सोया मिल मसाले साखर कापूस भाज्या प्रक्रिया केलेल्या भाज्या आणि मद्यार्क यांच्या निर्यातीतही गेल्या वर्षभरात लक्षणीय वाढ झाली आहे कोविड साथीच्या काळातही अन्न प्रवठा साखळीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेत भारतानं निर्यात सुरू ठेवली होती

नाशिकमधलं प्रसिद्ध राममंदिर स्थापनेपासून सलग द्सऱ्या वर्षी रामनवमीला भाविकांसाठी बंद राहिलं मंदिरात काल पहाटेपासून महाअभिषेक पूजन आणि इतर धार्मिक कार्यक्रमाना सुरुवात झाली श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तींना साज करण्यात आला होता यंदाचे मानकरी विलास बुवा पुजारी यांच्या हस्ते श्रीराम जन्म सोहळा झाला भाविकांनी घरी बसूनच ऑनलाईन सोहळ्याचा आनंद लुटला पुण्यात तुळशीबागेच्या पेशवेकालीन राम मंदिरात आणि इतर राम मंदिरांमध्ये श्रीरामाच्या मूर्तीस अभिषेक षोडशोपचारे पूजा अर्चा नैवेद्य दाखून रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला मात्र राम जन्मानिमित्त होणारे पाळणे कीर्तनं हे कार्यक्रम झाले नाहीत काही मंदिरांनी राम जन्माचा सोहळा ऑनलाइन पाहण्याची व्यवस्था केली होती धुळ्यामध्ये मोजक्या राम मंदिरात रामजन्म साजरा करताना भाविकांनी कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे श्रीरामाला घातले बीड परभणी जालना आणि इतर जिल्ह्यातही श्रीराम जन्मोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला गंगाखेडमध्ये पतंजली योग समितीच्या वतीनं वैदिक यज्ञाचं आयोजन ऑनलाइन पद्धतीनं करण्यात आलं होतं बक्षीसरूपे मदत राज्य नाट्य आणि बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ज्या कलावंतांनी आणि संघाने गेल्या वर्षी बक्षीसं मिळवली त्या सर्व विजेत्यांच्या वैयक्तिक पारितोषिकांची आणि संघाच्या रकमांची पूर्तता करण्याचे काम केलं जात आहे

शिक्षक पगार राज्यभरातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून उशीरा होत आहेत एप्रिल महिना संपत आला असतांना अजून मार्च महिन्याचे पगार झालेले नाहीत शिक्षण विभाग आणि वित्त विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्यानं पैसे येऊनही वित्त विभागानं बिलं नाकारली आहेत याबाबतीत शिक्षण संचालकांनी पत्र लिहिलं आहे परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्यध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे रोहयो पाहणी यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्यातल्या मालखेड इथं रोजगार हमी मंत्री तसंच जिल्ह्याचे संपर्क मंत्री संदिपान भूमरे यांनी वनविभागाच्या रोपवाटिकेला भेट देऊन रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी केली

संजय काकडे अटक तळोजा तुरुंगातून सुटलेला गुंड गजानन मारणे याची भव्य मिरवणुक काढण्याच्या नियोजनात सहभागी झाल्याबद्दल पुण्यातले माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी काल अटक केली गुन्हेगारांना मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे

निळवंडे भमीपजन गन्हा अहमदनगर निळवंडे धरणाच्या अंत्य कालव्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पिंपरी निर्मळ शिवारात काल खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत पार पडला मात्र कार्यक्रम केल्याबद्दल पोलिसांनी जमावबंदीचं आणि साथरोग कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत विशेष टेन मध्य रेल्वेकडून मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते छपरा आणि गोरखपूर दरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोरखपूर अश्या विशेष रेल्वेगाडया सुरू करण्यात आल्या आहेत तसंच पुणे भागलपूर आणि पुणे गोरखपूर गाडीही सुरू करण्यात आली आहे मुंबई मंडुआडीह सुपरफास्ट विशेष सेवांमध्ये वाढ करण्यात येत आहे या गाड्यांच आरक्षण आजपासून सुरू झालं असून केवळ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच गाडीत प्रवेश मिळणार आहे कवी संमेलन जळगाव भूसावळ रेल्वे विभागात आजादी का अमृत महोत्सव या संकल्पनेखाली सोमवारी आभासी मंचावर कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये रेल्वे कर्मचारी आणि शिक्षक सहभागी झाले होते विशेषत देशभक्तीपर कविता यावेळी सादर करण्यात आल्या मयर शेळके पारितोषिक वांगणी रेल्वेस्थानकावर अतुलनीय साहस दाखवणारे मयूर शेळके यांना रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी पन्नास हजार रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं आहे या रेल्वेस्थानकावर एक लहान मुलगा घसरून रेल्वे रुळावर पडला होता वांगणी रेल्वेस्थानकात पॉइंटमन म्हणून काम करणारे मयूर यांनी समोरून रेल्वे येत असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वेगानं धावत जाऊन त्या मुलाला वाचवलं होतं हवामान विदर्भात सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ झाली आहे सर्वत्र पारा चाळीस अंशांच्या वर आहे

आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं